काही ठळक बातम्या

नवमारताचा उदय होत आहे असं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मादक पदार्याचं सेवन थांबवण्यासाठी कार्य करणाऱ्यांना राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पोहचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं डॉ माथवी खोडे चवरे यांचा आवाहन

ज्ञानायारित अर्थव्यवस्था सर्वसमावेशक विकास भविष्यकालीन परस्परपुरक अश्री डिजिटल पायाभूत सुविधा यावर भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून त्यामुळं नवभारताचा उदय होत आहे असं प्रतिपादन पंतप्रयान श्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई इयं केलं एशिएन इन्फास्ट्रक्वर इनकेस्टमेंट बँकेची तिसरी वार्षिक बैठक एन सी पी ए च्या ट्यटा थिएटर मध्ये झाली त्यावेळी श्री मोदी बोलत होते व्यासपीठावर केंद्रीय वित्तमंत्री श्री पीयुष गोयल ए आय आय

बँकेचे अध्यक्ष श्री जीन युन यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य त्यासोबतच राज्याचे राज्यपाल श्री चेन्नामनेनी विद्यासागर राव मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे यावेळी उपस्थित होते तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या ए आय आय

ही चांगली सुस्वात आहे

मोदी यांनी यावेळी सांगितलं

त्या निमित मुंबईत आयोजित आणीबाणी लोक शाहीवर घाला या चर्चा सत्रात पंतप्रधान सहभागी झाले होते लोक शाहीप्रती आपल्या कटीबखतेचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येत असल्याचं ते यावेळी म्हणाले देशातल्या वर्तमान आणि भावी पिढीला लोकशास्त्री आणि षटनेप्रती जागरुक करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली आणीबाणीबारे कॉंप्रेसनं घटनेला मोठा धक्का दिल्याचा आरोप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला

वाढते बँक घोटाळे आणि बुडित कर्जाच्या समस्याबाबत ते समितीच्या सदस्यांना माहिती देतील

वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालच्या वित्तविषयक स्थायी समितीसमोर आय डी बी आय बैंक युको बैंक सेंट्रल बैंक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसिज बैंक देना बैंक ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स बॅंक ऑफ महाराष्ट्र युनायटेड बॅंक ऑफ इंडिया कॉर्पोरेशन बॅंक आणि अताहाबाद बॅंकेचे प्रमुख आज ही माहिती देणार आहेत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग सुद्धा या समितीचे सदस्य आहेत अनुत्पादक मालमत्तांची गंभीर समस्या सध्या वैंकिंग क्षेत्रासमोर असून या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा ही समिती घेत आहे आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोषी दिन आज पाळला जात आहे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद आज नवी दिल्लीत मादक पदार्यांचं सेवन थांबवण्यासाठी कार्य करणाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले अंमली पदार्यांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींच्या तसंच त्यांच्या कुट्टवियांच्या मदतीसाठी सरकारनं एक आठ श्रून्य शून्य एक एक शून्य शून्य तीन तीन एक ह्य निश्रूल्क क्रमांक सुठ केला असल्याचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तर्फे कळविण्यात आले आहे या निमित्त औरंगाबाद शहरातल्या भडकलगेट इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून व्यसन मुक्ती फेरी काढण्यात आली वस्तू आणि सेवाकर प्रणाली एक्रा वर्षाच्या आतच सुरळीत सुरू झाली असल्याचं केंदीय अर्थ सचिव श्री हसमुख अढिया यांनी म्हटलं आहे

एस

प्रणाली लागू होऊन येत्या एक जुलै ला एक वर्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पी

आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते

एस टी मुळे करात होणारी वाढ कमी झाली करदात्यांची संख्या वाढली करचोरीची शक्यता कमी झाल्याचं ते महणाले या प्रणातीमुळं सगळे अडयळेदी दूर झालं असल्याचं त्यांनी सांगितलं आयकर विवरणपत्र भरण्याची पद्धत अधिक सोपी बनवणं याकडे आगामी वर्षात लब केंद्रीत करणार असल्याचं श्री अढिया यांनी सांगितलं केंद्रान आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा ज्यादा कामाचा भत्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे मोठिमेवरचे कर्मचारी ऑपरेशनल स्टाफ तसंच औयोगिक कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आलं आहे कार्मिक मंत्रालयाच्या या संदर्भातल्या आदेशनुसार सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनसार हा निर्णय ेष्यात आला आहे या निर्णयाची केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालय आणि विभागांमध्ये अंमलवजावणी होणार आहे पंतप्रवान श्री नरेंद्र मोदी यांच्या सुरखेला अत्याधिक योका निर्माण झाल्याच्या पार्श्वघमीवर गुह मंत्रालयानं राज्यांना नव्या सचना जारी केल्या आहेत त्यानुसार विशेश सुरसा दलाच्या मान्यतेशिवाय अधिकारी मंत्र्यांनाही पंतप्रधानांच्या नजिक जाता येणार नाही भौगोलिक संकेतांक आपल्या भौगोलिक परिस्थितीच्या वैशिष्टयाचं महत्व अधोरेखित करत असल्यानं शिल्पकार आणि विणकर यांनी आपल्या वैशिष्टयपूर्ण उत्पादनास भौगोलिक संकेतांक मिळण्याच्या तसंच उत्पादनास मागणी वाढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे यासाठी सतमाग आणि हस्तकला विक्वास आयुक्त आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी बौध्दिक संपदा अधिकार आणि मौगोलिक संकेतांक या विषयीची माहिती प्रत्यस विणकर आणि शिल्पकार यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र सरकारच्या वस्त्रोबोग विमागाच्या संचालिका डॉ मायवी खोडे चवरे यांनी केलं केंद्र आणि राज्य सरकारच्या हातमाग आणि हस्तकला विकास आयुक्त कार्यालयातील अधिकारी तसंच या खेत्राशी संबंधित विणकर शिल्पकार यांना भौगोलिक संकेतांक कायद्याच्या आघारे बैध्दिक संपदेचं संरक्षण या विषयावर माहिती देण्यासाठी केंद्रीय वस्त्रोदयोग मंत्रालयाच्या वस्त्र समिती व्दारे राजीव गांधी राष्ट्रीय बौध्दिक संपदा अषिकार व्यवस्थापन संस्था सिविल लाईन्स नागपूर इथं आयोजित कार्यशाळेच्या उद्दघाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या

चाचणीमध्ये सहमागी होण्यास इच्छ्क खेळाडूंनी उद्यापर्यंत शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळूंगे बालेवाडी पुणे इथं कागदपत्र सादर करण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाश्रा पुंड यांनी केलं आहे

विविष इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसह शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयातच त्यांव्या सातबारा आणि शेतीशी निगडीत कागदपत्रे तात्काळ ओनलाईन मिळवेत या उद्देशान फ्रिक्वेन्सी कंट्रोल डिव्वाइसची स्थापना करण्यात आली आहे या डिव्वाइसचे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकळे यांनी चिकना गावी उद्दघाटन केलं चिकना गट ग्रामपंचायत इयं प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या फ्रिक्वेन्सी कंट्रोल डिव्हाइसच्या उद्दघाटनप्रसंगी प्रीन लाईन सोल्युशन्स कंपनीच्या संचालिका श्रीमती नेहा देशमुखे आणि श्री विपुल गुत्ते आदी उपस्थित होते जिल्हातील प्रामीण भागात शहराप्रमाणे आधुनिक संसाधनांची उपलब्धता आवश्यक आहे त्याचप्रमाणे ग्रामोण क्षेत्रातील प्रशासकीय कामकाजास गती देणं काळानुसार गरजेचं झालं आहे

बावनक्ळे यांनी ग्रामपंचायत कार्यालय हायटेक करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार नागपूर ग्रामीण तालुक्यातील चिकना गावी फ्रिक्वेन्सी कंट्रोल डिव्हाइसची स्थापना करण्यात आली आहे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इयल्या वर्षा निवासस्यानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल आरक्षणाचे जनक थोर समाजसुधारक राजर्षी शाह महाराज यांच्या जर्यतीनिमित्त आज विधानभवन इथे माजी आमदार श्री मपु चक्काण यांनी त्यांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण कठन अभिवादन केलं दरम्यान पुढे अमरावती वाशीम वर्षा नागपूर बुलढाणासह सगळ्याच ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आतं

माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांनी शाह महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून प्रथम अभिवादन केलं शहरातील प्रमुख मार्गावरुन ही दिंडी महात्मा गांची पुतळ्याला अभिवादन करून सामाजिक न्याय विमागात विसर्जित करण्यात आली सरकारने प्लास्टिक बंदीची कारवाई थांबवून कचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन आणि जनजागृती करावी अश्नी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी केली आहे मुंबईत आज वार्ताहरांशी बोलताना त्यांनी प्लास्टिकी बंदीचा निर्णय हा सरकारचा आहे की फक्त पर्यावरण खात्याचा असा प्रश्न उपस्थित केला प्लास्टिक बंदी करायचीच असेल तर सगळचं प्लास्टिक वंद करावं तसंच वंदी करण्याच्या आषी सध्या उपलब्ध असलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट करण्यासाठी पर्यायांची व्यवस्था करावी प्लास्टिक किंवा इतर कवऱ्याचं व्यवस्थापन करण्यात प्रशासन अयशस्वी ठरत असल्यानं नागरिकांना दंड आकारू नये अश्री भूमिका श्री ठाकरे यांनी मांडली मलेशियातल्या क्वालालंपूर इयं सुरू असलेल्या म्तेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्षेत भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे